विदर्भातल्या उष्णतेच्या लाटेचा मुक्काम लांबला राज्याच्या इतर भागातही उन्हाच्या झळांमध्ये वाढ

किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेनं आणि सुरळीत पार पडल्याचं वृत्त आहे

दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सृषमा स्वराज आपचे अरविंद केजरीवाल अशा विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला या टप्प्यात काँप्रेस नेते दिग्विजय सिंह सपा नेते अखिलेश यादव केंद्रीय मंत्री मेनका गाधी हर्षवर्धन राधामोहन सिंह नरेंद्रसिंह तोमर रवी शंकर प्रसाद दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर मुष्टीयोद्वा विजेंदर सिंग कॉग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे असे दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रचार लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जोरदार प्रचार दौरे सुरू आहेत भाजपा नेते पतप्रधान नरेंद्र मोदी काल उत्तरप्रदेशातल्या मतदारसघांच्या प्रचार दौऱ्यावर होते भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी झारखंडमध्ये प्रचार सभा घेतल्या तर कॉप्रेस नेते राहल गांधी यांच्या प्रचार सभा मध्यप्रदेशात झाल्या

निवडणक भारतीय निवडणुक आयोग पारदर्शी पद्धतीनं मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी वचनबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्य निवडणुक आय़्क्त सुनील अरोरा यांनी केलं आहे

अरोरा यांनी काल या प्रतिनिधींशी संवाद साधला निवडण्की दरम्यान नैतिक आचरणाचं पालन व्हावं आणि लोकसहभाग अधिकाधिक असावा यासाठी आयोग प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले आठवले उस्मानाबाद कोकणातल्या नद्यांमधून समुद्रात वाहन जाणारं पाणी अडवून दुष्काळी मराठवाड्याकडे वळवण्याची गरज असल्याच मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे आठवले यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली युतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं तर अपूर्ण असलेली सर्व कामं पूर्ण केली जातील तसंच दुष्काळ कायमचा हटवण्याच्या दिशेनं वाटचाल होईल असा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला आपला पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा सेना युतीबरोबरच राहील असं आठवले यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा एकत्र आल्यामुळं या ठिकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला विधानसभेमध्ये यश मिळणं अशक्य आहे

मख्यमंत्री राज्यात दृष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व संपर्क सचिवांनी आपापल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत राज्यातली यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्याचं निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा आणि पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत

दरम्यान दुष्काळाची तीव्रता जाणून घेण्यासाठी त्या भागाचा प्रत्यक्ष दौरा करायला हवा केवळ फोनवर माहिती घेऊन आदेश दिल्यानं दुष्काळ निवारण होत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली आहे

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतल्या स्वस्त धान्य दुकानासाठीचं धान्य खुल्या बाजारात वळवल्याचा या चौघांवर आरोप आहे गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये हे प्रकरण उघडकीला आलं होतं अजय बाहेती प्रकाश तापडीया राजू पार्सेवार ललितराज खुराना या चारही सशयितांनी या आधी सुनावणी टाळली जामिनासाठी बरेच प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले मक्तीपथ गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात अनेक संकट अडचणींचा सामना करत मुक्तीपथ हा व्यसनमुक्ती कार्यक्रम सर्च ही समाजसेवी संस्था सरकारच्या सहकार्यानं राबवत आहे

व्यापक जनजागृती गाव पातळीवर सक्रीय संघटन कायद्याची अंमलबजावणी आणि व्यसनी व्यक्तीवर उपचार अशा चार कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात मुक्तीपथ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमांतून दारू आणि तंबाखू मुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत काल या कार्यक्रमातल्या कार्यकर्त्यांचं एक व्यसनमुक्ती सम्मेलन देसाईगंजमध्ये झालं उपस्थित गाव संघटना सदस्यानी आपले अनुभव सांगितले विक्रेते जुमानत नाहीत अशी महिला कार्यकर्त्यांची प्रुमुख तक्रार होती संघटनेची ताकद विक्रेत्यांना दाखवून देत तुम्हीच दारूबंदी साध्य करू शकता अशा शब्दात सर्चचे डॉक्टर अभय बंग यांनी या कार्यकर्त्यांना विधास दिला आकाशवाणी बातम्यांसाठी जयंत निमगडे देसाईगंज गडचिरोली यांच्यासह विजयक्मार लडकत पुणे भकंप पालघर पालघर जिल्ह्यातल्या तलासरी डहाणू तालुक्यात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून भूकंपाचे हादरे बसण्याचं सत्र सुरूच आहे

काल दुपारी ही घटना घडली या तिघांची तपासणी करण्यासाठी गेलेले डॉक्टर सुद्धा बेशुद्ध झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र डॉक्टरचे नाव सांगण्यास आणि माहिती देण्यास रुग्णालय कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र या केमिकल कंपनीत नेमकं कोणतं रसायन तयार केलं जातं आणि काय करत असताना या तिघा जणांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पुढील तपास तारापूर पोलीस करत आहेत आग मुंबईत दादर भागात सैतान चौकी पोलीस वसाहतीला काल दुपारच्या सुमारास आग लागली पाच मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं समजतं या आगीत एका मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे तसंच तीन घराचं नुकसान झालं आहे वाशीम वाशिम जिल्ह्याच्या करंजी तालुक्यात मालेगाव इथं काल एका लग्नाच्या मंडप साहित्याला अचानक आग लागली यात जीवीत हानी झाली नाही

हजेरी लातर पश्चिम महाराष्ट्रातल्या कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेटिक हजेरी सक्तीची करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय विनाअनुदानित कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक मारूती सूर्यवंशी यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बोगस विद्यार्थी दाखवून प्रवेश घेण्याचं प्रमाण वाढल्याचं समोर येत आहे त्यामुळे ही मागणी केल्याचं या निवेदनात म्हटलं आहे वनकायदा प्रस्तावित वन कायदा आदिवासींच्या हिताचा नाही असा दावा श्रमजिवी संघटनेचे संस्थापक आणि माजी आमदार विवेक पंडित यांनी केला आहे या कायद्यामुळे आदिवासींचं शोषण वाढेल असं मत त्यांनी काल ठाण्यात वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केलं हा कायदा तयार करताना वनक्षेत्राशी संबंधित व्यक्ती संस्था आणि तज्ज्ञांशी चर्चा केलेली नाही असा आरोप पंडित यांनी केला

निधन माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या कन्या स्नेहजा प्रेमानंद रुपवते यांचं काल जळगाव जिल्ह्यात अपघाती निधन झालं

स्नेहजा रुपवते यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी खिरोदा इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत क्रिकेट मुंबई इंडियन्स संघाने चौथ्यांदा आय पी एल क्रिकेट सामन्याचं विजेतेपद पटकावलं आहे

हवामान् विदर्भातली उष्णतेची लाट कायम आहे आणि ती आणखी पाच दिवश तशीच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे

विदर्भाबरोबर राज्यातल्या इतर भागातलं तापमानही वाढलं

आज आणि उद्या राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील